या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्त केला दरम्यान पुढील सरकार स्थापन होईतोवर काळजीवाह्र मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी कारभार पहावा अशा सूचना राज्यपालांनी दिल्या आहेत येत्या काही दिवसांत राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकड्रन येणं अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर या निकालाचा सर्वांनी आदर ठेऊन शांतता राखावी असं आवाहान पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी आज केलं तसंच समाज माध्यमांचा वापर करतानाही दक्षता बाळगावी अशी सूचनाही देण्यात आल्या आहे पुणे शहर आणि परिसरांतील शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयांत झाली यावेळी पिंपरी चिंचवडचे सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते भरत नाट्य संशोधन मंदिराच्या पाहिल्या संगीत नाट्य संमेलनातील तंत्रज्ञ संमेलनाचे उद्घाटन आज प्ण्यात झालं संस्थेचे अध्यक्ष आनंद पानसे विश्वस्त रविंद्र खरे कार्याध्यक्ष अभय जबडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते संमेलनाची सुरवात श्रीनिवास भणगे यांच्या नाट्य लेखन या विषया वरील मुलाखतीने झाली

या निमित्तं खडकी येथील रेंजहिल्स येथील फूटबॉल मैदानावर शस्त्रास्त्र साहित्य संबंधीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे तसेच याप्रसंगी टपाल विभागातर्फे विशेष टपाल तिकिटाचे अनावरणऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकात्याचे डीजीओएफ सौरभ कुमार यांच्या हस्ते करण्यात आले दहा नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं आहे

अशी माहिती रेल्वेच्या प्रतिनिधींनी आकाशवाणीला दिली मुंबई पुणे दृतगती मार्गावर वाहन चालवताना गाडीचा वेग नियंत्रणात रहावा यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून कामशेत बोगद्यालगत डिजीटल स्पीडो मीटर बसविण्यात आले आहेत यामुळे या मार्गावर भरधाव वेगामुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होईल असा विश्वास रस्ते विकास महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे

या काळात फक्त पारंपारिक पद्धतीने दहन करता येणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे पूणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएल तर्फे उद्यापासून अकरा नोव्हेंबरपर्यंत सुट्टीच्या कालावधीत विविध पर्यटनस्थळांना जाण्यासाठी जादा बस गाड्यांचीं व्यवस्था करण्यात आली आहे

प्रवाशांनी या स्विधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएल तर्फे करण्यात आले आहे

त्यासाठी इच्छकांनीविद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे पूणे शहरातील बहुतांश टपाल कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून पोस्ट कार्डचा त्टवडा भासत आहे पोस्टकार्ड लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत या मागणीसाठी आज प्रोगामी पक्ष संघटना कृती समितीच्यावतीने प्ण्यातील जनरल पोस्ट ऑफीसच्या बाहेर आंदोलन करण्यात आले

मात्र कोणत्याही परिस्थितीत पोस्टकार्ड बंद होणार नसूननागरिकांसाठी पोस्टकार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत असं स्टीकरण टपाल विभागानंदिलं आहे प्ण्यात उद्यापासून दोन दिवस राज्यस्तरीय मल्लखांब निवड चाचणी स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं आहे

बिलियर्डस अॅण्ड स्नकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्यावतीनं पुना क्लब इथं स्नुकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धा स्रु आहे आजचा दिवस प्ण्याच्या स्रज राठी यानं गाजवला जालंधर इथं अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा आज पार पडली यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं हवामान पुणे आणि परिसरांत आज काहीसं ढगाळ वातावरण होतं

नमस्कार